केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेचे लाभ तसंच विमा संरक्षणही अनेक कोरोना योद्ध्यांना देण्यात आल्याचं त्यांनी नमूद केल

मुख्यमंत्र्यांनी गुरूवारी विभागातल्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतरही ती दूर झालेली नाही

ही आकडेवारी लक्षात घेता रुग्णसंख्येतली मोठी तफावत पुणे जिल्ह्यातलीच असल्याचं स्पष्ट होतं

हे कक्ष वापरात आणण्याच्या दृष्टीनं रेल्वे आणि जिल्हा प्रशासनानं एकत्रित बसून मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे ऐकू या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

पूण्यातील सध्याचे कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता रेल्वेच्या या तयार सुविधेचा वापर रुग्णांसाठी होण्याच्या दृष्टीनं लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

शहरातून दिवसागणीक हजारो नागरिक करोनामुक्त होऊन घरी जात असताना आपल्या रक्तातील प्रतिपिंडांचा उपयोग इतरांच्या करोनामुक्त होण्यासाठी व्हावा या विचारातून रक्तदान करण्यासाठी येणारे नागरिक मात्र मोजकेच असलेले पहायला मिळत आहेत

दूर्दैवाने नागरिक प्लाइमा दानासाठी पूढे येत नसल्याचे दिसून येत आहे कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी रक्तद्रव देण्यासाठी पूढे यावे कारण प्लाइमा दिलेल्या नागरिकांना त्याचा कोणताही त्रास झाल्याचे दिसत नाही आपल्या रक्तातील घटक इतर रुग्णांना बरे होण्यास मदत करू शकणार असतील तर ती सकारात्मकच बाब आहे या भावनेतून करोनामुक्त नागरिकांनी रक्तद्रव देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जनकल्याण रक्तपेढीचे डॉ

पीसीएमसी पिंपरी चिंचवड महापालिकेने काल अनलॉक तीन च्या अंतर्गत काय स्रू राहील आणि काय बंद राहील याविषयीची नियमावली जाहीर केली आहे पाच ऑगस्टपासून शासकीय तसेच खासगी उद्यानं सुरू राहतील व्यायामशाळांना तूर्त बंदी असली तरी क्रीडाविषयक काही निर्बंध शिथिल केले आहेत यामध्ये आउटडोर टेनिस बॅडमिंटन मलखांब जिमॅस्टिक या क्रीडा प्रकारांना महापालिकेनं हिरवा कंदील दाखवला आहे

अर्थात ही मुभा प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू नसेल

मात्र प्रशासनाने यामध्ये काही सूट दिली असून मिशन बिगीन अगेन सुरू करण्यात आलं आहे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले ऐकुया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

यामुळे काही महिन्यांपासून बंद असलेले मॉल पुन्हा एकदा सुरू होणार आहेत

ई कॉमर्स आणि क्रिअर सेवांच्या माध्यमातून वस्तूंचे घरपोच वितरण करता येणार आहे नागरिकांना टॅक्सी कॅब रिक्षा चार चाकी वाहनांचा वापर करता येणार असून द्चाकीवरून दोघांना प्रवास करण्याची मूभा देण्यात आली आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पणे रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातर्फे करोनासाठी घेतलेली स्वॅबची चाचणी निगेटिव्ह आली असल्याची त्याची माहिती नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या अहवालांची माहिती त्यामध्ये देण्यात येणार आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एकत राहा आकाशवाणी नमस्कार